सामान्य माणसाला सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी पुणे शहर देशातलं प्रथम क्रमांकाचं शहर ठरलं आहे सामान्य माणसाला सुलभ जीवन जगता येणाऱ्या देशातल्या सर्वोत्तम शहरांच्या सर्वेक्षणाची यादी आज नवी दिल्ली क्रें केंद्रीय आवास आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह यांनी जाहीर केली त्यात पुणे शहरानं प्रथम क्रमांक नवी मुंबईनं द्वितीय क्रमांक तर वृहन्मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे सरकार सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं यावेळी हरदीप सिंह यांनी सांगितलं

दरम्यान रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्ली धिं देशातल्या सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी सादर केली त्यात राजस्थानातलं जोधपूर रेल्वे स्थानक देशातलं प्रथम क्रमांकाचं स्वच्छ रेल्वे स्थानक ठरलं आहे तर जयपूर रेल्वे स्थानकानं दुसरा क्रमांक पटकावला आहे केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेमुळे स्वतःचा उद्योग उभारणाऱ्या त्याची वाढ करु ष्टिछणाऱ्या अनेकांना नवी उमेद मिळाली आहे

लक्ष्मीकांत वामनराव हे त्यापैकीच एक

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या देशाला उद्देशून भाषण करणार आहेत उद्या संध्याकाळी सात वाजता आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून या भाषणाचं प्रसारण केलं जाईल त्यामुळे आकाशवाणी मुंबईवरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणा या प्रादेशिक बातम्या संध्याकाळी पावणे सात वाजता प्रसारित होतील

लोकसभेचे माजी सभापती आणि मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांचं आज कोलकाता श्वं निधन झालं

गेले काही दिवस मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त असल्यानं त्यांना बेले व्ह्यू रुग्णालयात दाखल केलं होतं तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली

दहा वेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते

वा मावळणकर यांच्या नंतर एकमताने निवड झालेले चॅटर्जी हे दुसरेच सभापती होते

चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे देशानं एक महान नेता गमावला आहे अशा शब्दात माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी चॅटर्जी यांना आदरांजली वाहिली आहे समाजातल्या गरीब आणि तळागाळातल्या लोकांच्या हितासाठी ते नेहमी लढले असंही सिंग यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे चटर्जी यांच्या निधनानं संसदीय राजकारणातला तपस्वी नेता हरपला अशा शब्दात केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शोक व्यक्त केला आहे धनगर समाजाला अनुसूचित जामाती प्रवर्गात आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आलं औरंगाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन झालं पैठण जळगाव आणि जालना मार्गावर वाहतूक आंदोलनामुळं काही काळ खोळंबली होती परभणी जिल्ह्यात पाथरी शहरात मोर्चा काढण्यात आला या वेळी सकल मराठा समाज आणि सकल मुस्लीम समाजानं धनगर आरक्षणाला पाठिंबा असल्याचं निवेदन तहसीलदारांना दिलं नांदेड जिल्ह्यात नायगाव धर्माबाद आणि पासदगाव बोंडार नेरली फाटा ि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तर अर्धापुर ि तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला उस्मानाबाद क्षें महाराष्ट्र धनगर महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे हिंगोली जिल्ह्यात आंदोलन रास्ता रोको करण्यात आलं लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी मोर्चा रास्ता रोको निदर्शने करण्यात आली काँप्रेस पक्षानं या आंदोलनाला पाठिंबा दिला लिंगायत समाज कार्यकर्त्यांनी स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी लातूर जिल्ह्यात तहसिल कार्यालयासमोर शिवलिंग पूजा करून आंदोलन केलं धनगर समाज संघर्ष समितीनं आज यवतमाळमध्ये चक्काजाम आंदोलन केलं आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन करत नागपूर तुळजापूर राज्यमार्ग रोखून धरला आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी धनगर समाजानं आज अलिबागमध्ये मोर्चा काढला अलिबागच्या मुख्य रस्त्यावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर तिथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मोर्चेकरी टाळ मृदंगाचा गजर करत मोर्चात सहभागी झाले होते

तुर्की चलनाच्या समस्येमुळे जागतिक शेअर बाजारात झालेल्या घसरणीच्या पार्धभूमीवर अंही गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतला बैंका वित्तसंस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज घसरले भारतीय संघानं गमावलेल्या लॉर्डस् क्रिकेट कसोटीसाठी खेळाडूंची निवड अयोग्य होती असं मत कर्णधार विराट कोहलीनं आज प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं खेळाडूंनी शक्यतो खेळाला अधिक क्लिष्ट न करता सोप्या पद्धतीनं सामोरं जावं असं कोहली म्हणाला

याच काळात मुंबई आणि परिसरात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी येतील नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सक्रिय आहे